उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायड्र प्रधानमंत्री नरेंद्र मोदी लोकसभेचे सभापती ओम बिर्ला माजी प्रधानमंत्री मनमोहन सिंग आणि संसद सदस्यांनी बाबासाहेबांना अभिवादन केलं मुंबईत दादर परिसरात चैत्यभूमी या बाबासाहेबांच्या स्मृतिस्थळावर लाखोंच्या संख्येनं नागरिकांनी गर्दी केली असून बाबासाहेबांना आदरांजली अर्पण करण्यासाठी रांगा लावल्या आहेत बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमी आलेल्या अनुयायांसाठी प्रशासनानं चोख व्यवस्था केली आहे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधानसभा अध्यक्ष नाना परिले यांनी चैत्यभूमी ििं पुष्पचक्र अर्पण करुन अभिवादन केलं दरम्यान मुंबईतल्या परळ श्रिल्या चाळीतलं डॉ आंबेडकर यांचं निवासस्थान राष्ट्रीय स्मारक म्हणून विकसित करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली

त्यामुळं या चाळीत स्मारक उभारण्याची मागणी विविध नेत्यांकडून केली जात होती बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सर्वत्र विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून बाबासाहेबांना अभिवादन करण्यात येत आहे वाशिम शहरात सकाळी पाच वाजता कँडल रॅली काढून मुख्य चौकातील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आलं योवळी बुद्ध वंदना आणि संविधान उद्देशिका यांचं वाचन करण्यात आलं धुळे शहरात आमदार फारुक शाह यांनी सकाळच्या सुमाराला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करुन अभिवादन केले यावेळी संविधान संरक्षण समिती धुळे यांच्या वतीनं बुद्ध वंदना करण्यात आली रत्नागिरीतील मंडणगड तालुक्यातील आंबडवे या बाबासाहेबांच्या मूळ गावी मध्य प्रदेशातल्या महू या बाबासाहेबांच्या जन्मगावाहून आलेल्या अनुयायांनीही बाबासाहेबांच्या स्मारकाला भेट दिऊन अभिवादन केलं लातूरच्या बौद्ध नगर परिसरातील वैशाली बुद्ध विहारमधे अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता बीडमधे शरदचंद्र विद्या मंदिर श्वे बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता

बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ आज सकाळी सामूहिक बुद्धवंदना घेण्यात आली भंडारा शहरात महापरिनिर्वाण दिनाचं औचित्य साधून आज आरोग्य तपासणी आणि रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं होतं यात जिल्हा परिषदेच्या अधिकारी आणि कर्मचा यांनी रक्तदान केलं गडचिरोली जिल्ह्यात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिना निमित्त ठिकठिकाणी आदरांजलीचे कार्यक्रम झाले अमरावतीच्या जिविन चौकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतळ्याजवळ आज दिवसभर अनुयायांनी आदरांजली वाहण्यासाठी गर्दी केली होती

जिल्ह्यातल्या शाळा महाविद्यालयातूनही घज्ञाकारांना आदरांजली वाहण्यात आली

शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी सरकारनं वेगवेगळ्या उपाययोजना हाती घेतल्या आहेत अशी माहिती कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी आज राज्यसभेत एका लिखीत उत्तरात दिली

हैदराबादमधे पशुवैद्य युवतीवर बलात्कार आणि तिच्या हत्येप्रकरणातले आरोपी पोलिसांशी झालेल्या चकमकीत ठार झाले

यावेळी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात ते ठार झाले एका आरोपीने पोलिसांवर गोळीबार केला यावेळच्या झाप्रांत दोन पोलीस कर्मचारी जखमी झाल्याचं हैद्राबादचे पोलीस आयुक्त सज्जनार यांनी सांगितलं दरम्यान राष्ट्रीय मानधिकार आयोगानं या चकमकीची घजास्थळी जाऊन चौकशी करण्यासाठी चार सदस्यांचं पथक रवाना केलं आहे आयोगानं स्वयंप्रेरणेनं या घानेची दखल घेतली असून या घानेचा सविस्तर अहवाल त्वरित सादर करण्याची सूचना या विशेष पथकाला दिली आहे याप्रकरणी देशभरात विविध संमिश्र प्रतिक्रिया उमा क्या आहेत समाजाच्या वेगवेगळ्या स्तरातून पोलिसांच्या कारवाईचं स्वागत आणि काही प्रमाणात त्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे कायदेशीर प्रक्रियेनंतर दोषींना भर चौकात फाशी दिली असती तर जनतेच्या मनात चांगली जरब बसली असती मात्र आता केलेली कारवाई कोणत्याही परिस्थितीत समर्थनीय नाही अशा शब्दांत राष्ट्रवादी काँप्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी नाराजी व्यक्त केली आहे योग्य कायदेशीर प्रक्रियेनंतरच आरोपींना शिक्षा व्हायला हवी होती असं सांगत शिवसेना नेत्या नीलम गो हे यांनी आजच्या घजिला विरोध केला आहे हैदराबाद चकमक बेकायदेशीर कृत्य वाजि असलं तरीही ती काळाची गरज आहे असं काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी राज्याचे माजी पोलीस महासंचालक डी शिवनंदन यांनी पोलिसांचा हा कारवाईचा शॉॉकि हा गुन्हे रोखण्याचा दीर्घकालीन उपाय असू शकत नाही असं म्हाक्रिय मुंबईचे माजी पोलीस आयुक्त आणि भाजपा खासदार सत्यपाल सिंग यांनी हैदराबाद पोलिसांचं अभिनंदन केलं आहे आरोपी ताब्यातून पळून गेले असते तर पोलिसांवर मोठा दोष आला असता असं त्यांनी म्हातिं आहे आजच्या घ जिबद्दल विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांकडून प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत

भारतीय रिझर्व बँकेनं जाहीर केलेल्या पाचव्या द्वैमासिक पतधोरणात व्याजदर आहेत तसेच कायम ठेवत आर्थिक विकासाची गती मंद राहण्याचा अंदाज वर्तवल्याच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांनी सावध पवित्रा घेतल्यामुळे निर्देशांक घसरला असं बाजार विश्लेषकांच मत आहे

हिंगोली जिल्ह्यात मिशन विधनुष्यमधे माता बालकांचं शंभर क्के लसीकरण करण्यासाठी जिल्हा आरोग्य अधिका यांचे प्रयत्न सुरु आहेत

काही वर्षापूर्वी झालेल्या को ्वावधी रुपयांच्या शिष्यवृत्ती घो ळ्याच्या चौकशीसाठी राष्ट्रभाषा प्रचार समिती ज्ञान मंडळ या संस्थेच्या वर्धा कार्यालयाची सक्तवसुली संचालनालयानं आज झडती घेतली संस्थेनं अनुसूचित जातीजमातींच्या विद्यार्थ्यांच्या खोर्बा कागदपत्रांच्या आधारावर सरकारी अनुदान मिळवून कोर्बावधी रुपयांचा घोराळा केल्याचा संशय असल्याचं संचालनालयाच्या सूत्रांनी सांगितलं

भारतानं नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलं आहे

राज्यात काल दिवसभरात मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात हवामान कोरडं होतं या काळात कोकणात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरुपाचा पाऊस पडला

येत्या दोन दिवसांत संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे